उद्या अर्जांची छाननी होईल

कॉंप्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आज महाराष्ट्राच्या दौ यावर असून नागपूर इथं निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत आजच ते केरळमधल्या वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक प्रचार सभा आज आंध्र प्रदेशात नरसारावपेट आणि विशाखापट्टणम इथं होणार आहेत धनगर आरक्षणाबाबत तत्काळ अध्यादेश न काढता सरकार वेळकाढूपणा करत असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल सोलापूर इथं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापूर्वी वार्ताहर परिषदेत बोलत होते

या जलवाहिनी लगत राहणा या लोकांची घरं मुंबई महानगर पालिकेनं तोडली असून त्यांना माहूल इथं राहायला जायला सांगितलं आहे या कारवाईचा फटका सात हजार कुटुंबांना बसला असून माहूलमधल्या प्रदूषणामुळे तिकडे स्थलांतरित व्हायला या कूटुंबांनी नकार दिला आहे कोणत्याही व्यक्तीला प्रदृषित भागात राहण्याची सक्ती सरकार करु शकत नाही असं न्यायमूर्ती अभय ओक आणि एम एस संकलेचा यांच्या खंडपीठानं सांगितलं विस्थापितांचं पुनर्वसन भारतीय राज्यघटनेनं हमी दिलेल्या हक्कांनुसार प्रमाणिकपणे झालं पाहिजे जे लोक भाडं स्वीकारतील त्यांची पालिकेनं संमती घ्यावी त्यानंतर महिनाभरात नागरिकांनी स्थलांतर करावं असं न्यायालयानं सांगितलं